स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना लोकांना एकमेकांशी जोडणं आणि स्वतंत्र्य संग्रामाबद्दल जनतेला महिती देणं हा प्रधानमंत्र्यांचा मुख्य उद्देश असल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अभित खरे यांच्यासह अनेक अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूरमध्ये आज नेहरू युवा केंद्र आणि दयानंद कला महाविद्यालय यांनी पडोस युवा संसदेचं आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणालीची ओळख व्हावी तसंच राष्ट्रभक्ती आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला होता दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या सह अनेक विद्यार्थी तसंच शिक्षक या कार्यक्रमात उपस्थितीत होते विरोधी पक्षांना सरकारवर टीका करायचा अधिकार आहे मात्र केवळ सरकारच्या विधासाहतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करणं योग्य नाही असं राज्यसभेचे सभापती एम व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना सदनाच्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमाचं उद्वाटन केल्यानंतर बोलत होते सरकारवर टीका करताना ती माहितीच्या आधारे आणि विश्वसनीय पद्धतीनं करायला हवी असं ते म्हणाले नव्या सदस्यांनी संसदेत सातत्यानं उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्यांविषयीची माहिती त्यांनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केल

अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला गेल्या वर्षी कोरोनाच्या प्राद्भावामुळे यात्रा रद्द करावी लागली होती यात्रेदरम्यान कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल असंही मंडळानं स्पष्ट केलं आहे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अमरनाथ गुहेत सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या प्जेचं तसंच इतर पारंपरिक विधींचं ऑनलाईन दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे ही कायदेशीर लढाई शांतपणे एकत्र येऊन एकजूटीनं लढ्या आणि जिंकूयात असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीसंदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातल्या विविध संघटनांच्या समन्वयकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ भक्कमपणे शासनाची बाजू मांडत आहेत ज्या खासगी याचिकाकर्त्यांना आपले म्हणणं मांडायचं आहे त्यांनी शासनाबरोबर एखाद्या संघाप्रमाणे एकेक मुद्दा मांडून समर्थनार्थ आवश्यक पुरावे सादर करावेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचवलं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे मुंबईमध्ये आज झालेल्या प्रबोधिनीच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली अनिरूद्व देशपांडे यांचा कार्यकाळ संपल्यानं त्यांच्या जागी ही निवड झाली आहे प्रबोधिनीच्या उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे सचिवपदी भाई गिरकर तर कोषाध्यक्षपदी अरविंद रेगे यांची निवड झाली आहे अकोला जिल्ह्यातल्या बेघर तसंच भिक्षेकरी यांच्यासाठी सुसज्ज बेघर निवारा केंद्र उभारणार असल्याचं पालकमंत्री बच्च् कडू यांनी सांगितलं आहे अकोट फैल इथल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्राला भेट दिल्यानंतर ते बोलत होते

गाडगेबाबांचे विचार आत्मसात करुन दानशूर व्यक्ती आणि संस्थानी समाजातल्या गरजवंत आणि निराधारांसाठी काम करायला पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं

यासाठीचा निधी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून दिला जाणार आहे सत्तार यांनी आज औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत ही मंजुरी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या परीक्षा पे चर्चा या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा उद्या शेवटचा दिवस असेल या कार्यक्रमाचं हे चौथं सत्र आहे यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होईल यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना तणावमुक्त राहून परीक्षांना सामोरं जाण्याविषयी मार्गदर्शन करतील तसंच संवादही साधतील

या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतात यासंदर्भात रत्नागिरीच्या फलक फैसल नाडकर या विद्यार्थींनीचे मनोगत आता आपण ऐकूया

राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध जारी केले आहेत सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याच्या तसंच सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं प्रशासनानं शिमगोत्सव काळात नियमावली जारी केली आहे शिमगोत्सवासाठी मुंबई पुण्याह्न नागरीक येण्याची शक्यता आहे त्यामुळे उड्रवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगा उत्सव होळी उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करणं आवश्यक असल्यानं जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत दिलेल्या आदेशाच उल्लंघन झाल्यास आणि कोरोनाचा शिरकाव मोठया प्रमाणात दिसून आल्यास ते पूर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचं आदेशात म्हटलं आहे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत

भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भंडारा जिल्ह्यात आजपासून रात्रीची संचार बंदी लागु केली आहे

औरंगाबाद जिल्ह्यात आज आणि उद्या कडक बंद पाळण्यात येत आहे या टाळेबंदीत नागरिक स्वयंस्फूतीनं सहभागी झाले असून वाढता कोविड संसर्ग कमी होण्यास आणि त्यावर मात करण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी व्यक्त केला आहे

या कालावधीत बससेवा वैद्यकीय सेवा दूध विक्री शासकीय कार्यालय बँका आणि वित्तीय सेवा पेट्रोल पंप सुरू असतील नाशिकमधेही कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता नाशिक शहरात तुर्तास निर्बंध कडक करणार असून कोरोना चाचण्या वाढवणार आहेत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज नाशिक महापालिकेत घेतलेल्या बैठकींनंतर ही माहिती दिली या बैठकीला महापालिकेचे सर्व खाते प्रमुख आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एक रुग्ण कोरोनामुक्त झाला तर पाच नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली

मुंबईकर नागरिकांसाठी कोविड ट्रॅकर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना कोविड चाचण्यांसाठी मार्गदर्शन मिळणार आहे तसंच तज्ञ डॉक्टरांचा सल्लाही मिळू शकणार आहे आवश्यकता भासल्यास रुग्णांच्या घरी जाऊन अधिक परीक्षण उपचार तसंच औषधंही उपलब्ध केली जाणार आहेत या सर्व सुविधा शासकीय दरानुसार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार पुरवल्या जाणार आहेत उडान फाउंडेशन या संस्थेनं यासाठी पुढाकार घेतला आहे

दरम्यान पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेलं कोंबड्यांचं मांस आणि उकडलेली अंडी खाणं सुरक्षित आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही गैरसमज तसंच अफवांवर विश्वास ठेवून मांस आणि अंडी खाणं बंद किंवा कमी करू नये असं आवाहनही या प्रसिद्धीपत्रकात केलं आहे

आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ विचारवंत माजी आमदार आणि जेष्ठ विधीज्ञ एकनाथराव साळवे यांचं आज निधन झालं

त्यांच्या पश्वात भाऊ पत्नी मुलगा मुलगी सून जावई नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहेत

फुले शाह आंबेकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्वा असलेला आणि त्या विचारांना स्वतः आचरणात आणणारा पुरोगामी विचाराचा अग्रणी योद्वा एकनाथराव साळवे यांच्या रुपाने गमावला आहे अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी श्रद्वांजली वाहिली आहे येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे